दोन दिवसापासून पिण्याचे पाणी ाणि अन्न नाही लहान मूलांची उपासमार होत असून प्रशासन ाणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत ा हेत असा ा ा रोप ा दोलनकर्ते करीत होते पूण्याचे संपर्कमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही ा दोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं ा ज द्पारी प्रग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पाटील यांच्याविरोधात प्रग्रस्त नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली

कोथरूड नवरात्र महोत्सव सांगली कोल्हापूर येथील पूरस्थिती पाठोपाठ पुण्यात ही पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी कोथरूड नवरात्र महोत्सव साधेपणाने साजरा केला जाईल असे क्रिएटिव्ह फोंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले वाघजाईदेवीच्या प्रतिष्ठापनेची तयारी यापूर्वीच झाल्याने देवीची स्थापना केली जाईल मात्र मनोरंजनात्मक कार्यक्रम रद्द करुन गरजूंना मदत केली जाईल

नमस्कार